करकपातीच्या घोषणेनं शेअरबाजार वधारला

पुरस्थिती असूनही खरीपाचं उत्पादन वाढणार

उद्धव ठाकरे म्हणतात उद्यापर्यंत यूतीची घोषणा

करकपात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पणजीत वस्तू आणि सेवाकर परिषदेची बैठक सुरू होंण्याआधी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत उद्योग जगतासाठी मोठ्या कर कपातीची घोषणा केली

मात्र त्यामुळे भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मोठं बळ मिळणार आहे वित्तमंत्र्यांनी समभागांवरील कर किमान पर्यायी कर आणि काही अधिभारांतही सवलती जाहीर केल्या आहेत करकपात स्वागत इंट्रो कंपनी करातील कपात ऐतिहासिक असल्याचं सांगत सरकार भारतात व्यापार उदिमाला चालना देण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडणार नाही असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्वीटर संदेशाद्वारे दिला कपातीचं अर्थ आणि उद्योग जगतानं जोरदार स्वागत केलं आहे ऐकूया काही प्रमुख प्रतिक्रियांवर आधारित हा वृत्तांत व्हीओ कंपन्यांवरील करात कपात करण्याचा सरकारचा निर्णय हा एकप्रकारे अर्थक्षेत्रात आलेल्या नैराश्यावरचा सर्जिकल स्ट्राईकच आहे अशा शब्दात देशातल्या व्यापार आणि उद्योग जगतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे भांडवल खेळतं राहून गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली शेअर बाजारातही काल या निर्णयामुळे उत्साहाचं वातावरण होतं

या निर्णयामुळे भारतात व्यापार उदीमाला पोषक वातावरण निर्माण होईल असा विश्वास शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषक्मार चौहान यांनी व्यक्त केला सरकारच्या या धाडसी निर्णयान उत्पादकांना प्रोत्साहन मिळेल असं भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी म्हटलं आहे सणासुदीचा हंगाम तोंडावर आला असताना यापेक्षा चांगली दुसरी बातमी असूच शकत नाही असं ते म्हणाले या करकपातीमुळे आता जागतिक स्पर्धेत भारतीय कंपन्या स्पर्धात्मक कामगिरी बजावू शकतील असं मत फिक्कीनं व्यक्त केलं यामुळे विकास आणि रोजगार वाढीला चालना मिळेल असा विश्वासही फिक्कीनं व्यक्त केला भारतीय रिझर्वबँकेये गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही अत्यंत धाडसी निर्णय अशा शब्दात करकपातीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे

देशाच्या अर्थव्यवस्थेला शस्त्रक्रीयेची गरज असताना सरकार केवळ बाम लावतं आहे अशी प्रतिक्रीया कॉप्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी काल मुंबईत व्यक्त केली जी एस टी निर्मला सीतारामन यांच्याअध्यक्षतेखाली काल झालेल्या जी एस टी परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यातआले

पतधोरण विकसित राष्ट्रांप्रमाणे अत्यल्प व्याजदर ठेवणं भारतासारख्या देशाला परवडणार नाही असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शस्तीकांत दास यांनी काल व्यक्त केलं आगामी पतधोरणाच्या आढाव्यात व्याजदरात काही बदल करायचा निर्णय त्या वेळच्या उपलब्ध आकडेवारीनुसार घेण्यात येईल असंही ते म्हणाले

पूर्यस्त भाग वगळता इतरत्र पीकस्थिती उत्तम आहे जलस्तर वाढल्याचा खरीपाला फायदा झाला आहे त्यामुळे तिथे विक्रमी पीक अपेक्षित आहे असं ते म्हणाले

पक्षातल्या सहकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते भाजपा आणि शिवसेना एकत्रितपणेच निवडणूक लढवतील आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ठरला होता प्रसार माध्यमं मात्र या बाबतीत वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत असं ठाकरे म्हणाले शरद पवार जालना आमची सत्ता आली तर शेतकऱ्यांना सरकट कर्जमाफी देऊ अशी ग्वाही राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल जालना इथं आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिली सध्याचं उद्योग धार्जिणं सरकार शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनाहीन असल्याचा आरोप त्यांनी केला

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल असंही ते म्हणाले स्वाभिमानी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत मतविभाजन टाळून युतीचा पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिथून निवडणूक लढतील तिथून त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढवणार असल्याचं शेट्टी यांनी पुन्हा जाहीर केलं

त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजासाठी माणिक पावडे वाशिम मतदारसंघात राहूल बलखंडे तर रिसोड मध्ये डॉ प्रशांत गावंडे यांची उमेदवारी जाहीर केली

शेतकऱ्यांना साडेपाच हजार रुपये रुपये प्रति क्विंटल भाव हवा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता द्या असं आवाहन त्यांनी काल यवतमाळ इथे केलं निवडण्क घ्सखोरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावती जिल्ह्यालगत राज्य सीमा परिसरातून बेकायदा स्थलांतर अवैध धंदे आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी काटेकोर यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय काल अमरावती आणि मध्यप्रदेशातील होशंगाबाद विभाग प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला मध्यप्रदेशातील होशंगाबाद विभागातील बऱ्हाणपूर छिंदवाडा बैतूल आणि खांडवा हे चार जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या लगत आहेत भुकंप पालघर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू कासा धूंदलवाडी तलासरी उंबरगाव बोर्डी घोलवड परिसरात काल पुन्हा भूकंपाचा हादरा बसला

भिंत कोसळून अपघात बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात इथं काल पहाटे पावसामुळे एका घराची भिंत कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला बळींमध्ये गर्भवती महिला आणि सहा वर्षांच्या बालकाचा समावेश आहे या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमदनगर प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीयलोक प्रशासन संस्थामाजी सनदी अधिकारी डॉ

गडकरी यांच्या नावे पुरस्कार देते यंदाचा हा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांना महाराष्ट्र विभागीय शाखेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला स्मार्ट सिटी पूणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड नं राष्ट्रीय स्तरावर दोन स्मार्ट प्रकल्प पुरस्कार पटकावले आहेत स्मार्ट सिटीज काउन्सिल ऑफ इंडियानं काल या पूरस्कारांची घोषणा केली स्मार्ट ई बस प्रकल्पाची निवड स्मार्ट ट्रान्सपोटेंशन या श्रेणीअंतर्गत करण्यात आली आहे तर पूणे महानगरपालिकेनं राबवलेल्या पीएमसी केअर प्रकल्पाधी निवड स्मार्ट नागरिक सेवा या श्रेणीत करण्यात आली आहे पंचायतराज केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालया मार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नुकतेच जाहीर झाले कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम पारितोषिक मिळालं आहे

व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत दिली हवामान कोकणात काल अनेक ठिकाणी दमदार पाउस झाला असला तरी राज्याध्या इतर भागात तुरळक ठिकाणी किरकोळ सरींनीघ हजेरी लावली आज कोकणात बहुतांश पश्चिम महाराष्ट्रात अनेक तर विदर्भन मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे